ठळक बातम्या कोरोना चाचण्यांच्यातुलनेत बाधित आढळण्याच्या प्रमाणात घट

केंद्रसरकारकडून राज्यांकडे कोरोना लसींचा ओघ कायम तमिळनाडू विधानसभेचंअधिवेशन सुरू सदस्यांचा सपथविधी नेपाळमध्ये विरोधी पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू

गौरी यांचं वृद्धापकाळानं निधन

याबाबतची चुकीची माहिती आणि अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे

शाही इमाम कोरोनासंकटकाळांत संसर्ग रोखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आगामी इद उल फित्र निमित्तहोणाऱ्या प्रार्थना आपापल्या घरातूनच कराव्यात असं आवाहन दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी केलंआहे तसंच फतेहपूरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनीही नागरिकांना कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत आणि संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षा उपायांच पालन करावं असं आवाहन केल आहे

विधानसभेचे हंगामी अध्यक्षके

माजी मुख्यमंत्री ई पळणीसामी हे विरोधी पक्षनेतेपदाचीधुरा सांभाळणार आहेत

राजकीय अडचणीत आलेल्या ओली यांच्याविश्वासदर्शक ठरावासाठी काल विशेष अधिवेशन बोलाविण्यात आलं होतं

एकवर्षाहून अधिक काळ महामारीच्या छायेत गेल्यानंतर रोजगाराच्या संधी पूर्ववत करणं हेधोरणकर्त्यांपुढचे सर्वात मोठं आव्हान असल्याचं बायडेन यांनी म्हटलं आहे चीन बांग्लादेश चारदेशांच्याक्वाड संघटनेत बांग्लादेशनं सहभाग घेतल्यास चीन आणि बांग्लादेशच्यासंबधांवरविपरीत परिणाम होतील असा इशारा बांग्लादेशातील चीनचे राजदूत लीजिमींग यांनी दिलाआहे अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान आणि भारतयांनी एकत्रित क्वाड गटाची स्थापनाकेली आहे या गटानं चीनविरोधात युती केल्याचंचीनचं म्हणणं आहे या सहभागातूनबांग्लादेशला काहीही फायदा होणार नाही असंहीचीननं आपल्याइशाऱ्यात बांग्लादेशला सांगितलं आहे

गौरी जेष्ठ साम्यवादी नेत्या आणि केरळमधील जनाधीपत्यसंरक्षणा समितीच्या संस्थापक के

गौरीयांच आज तिरुअनंतपुरम येथील खाजगी रुग्णालयात वृद्धापकाळानंनिधन झालं

गौरी अम्मा यांनी आधुनिक केरळच्याइतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे

नाम्बुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखालीस्थापन झालेल्या सरकारात त्यांनी सर्वप्रथम मंत्रीपद भूषविलं होते महसूलमंत्री यानात्याने त्यांनी कृषी क्षेत्राशीसंबंधित सुधारणा विधेयकाचा आराखडा तयार केलाहोता

राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार